आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची हैदराबाद सनरायजर्सवर मात अंतिम सामन्यात पोचण्यासाठी उद्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार लढत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यानं प्रचार आता शिगेला पोचला आहे

बहुतेक सर्व राजकीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचारसभा रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांना साकडं घालत असल्याचं चित्र आहे मतदारांना मजबूत सरकार हवं असून सुजाण मतदार मजबूत सरकारच्या बाजूनं कौल देत आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज पश्चिम बंगालमधे बांकुरा जिल्ह्यात कमलडांगा धिं प्रचारसभेत बोलत होते पश्चिम बंगालमधल्या सत्ताधारी तृणमुल काँप्रेसच्या हितसंबंधांच्या राजकारणांमुळे डेल्या गरीब जनतेपर्यंत कल्याणकारी योजना पोचत नाहीत असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करत नाहीत सरकारी कर्मचा यांना महागाई भत्ताही देत नाहीत असं ते म्हणाले

भाजपा अध्यक्ष अमित शाह देखील उत्तरप्रदेशात जाहीर सभांना संबोधित करतील काँप्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आज दिल्ली हरयाणा आणि मध्यप्रदेशमधे सभा घेणार असून काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडूा देखील उत्तरप्रदेशात रोड शो घेणार आहेत तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आज सिद्वार्थनगर श्वें प्रचार करणार आहेत नवी दिल्लीत सर्व सात जागांसाठी येत्या रविवारीच मतदान होणार असून काँप्रेस भाजपा आणि आम आदमी पक्षाचे नेते जाहीरसभा रोड शो आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत निर्णय होईपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढवू देऊ नये अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयालानं आज फेटाळून लावली लंडनमधल्या एका कंपनीच्या वार्षिक अहवालात राहूल गांधी यांचा उल्लेख व्रिटिश नागरिक म्हणून केला असल्यानं त्यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावं असे निर्देश केंद्रसरकार आणि निवडणूक आयोगानं द्यावेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र कुठल्यातरी कंपनीनं त्यांचा ब्रिटिश नागरिक म्हणून उल्लेख केल्यानं ते ब्रिटिश नागरिक ठरत नाहीत असं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं ही याचिका फेटाळून लावली

याआधीही या कारणानं चार पोलीस अधिका यांना निलंबित केलं आहे मतदानाच्या दिवशी काही मतदान यंत्र सार्वजनिक ठिकाणी मिळाली होती याबाबत मुझफ्फरपूरच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यानं अहवाल दिल्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानं दिली

हरयाणामधे दृष्टीहीन अपंगांसाठी यावेळी पहिल्यांदाच मतदार ओळखपत्र आणि मतदार फोटो असलेल्या पावत्या ब्रेलमधे छापण्यात आल्या हरयाणाचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर इरजित यांनी ही माहिती दिली याशिवाय मतदानाच्या दिवशी अपंगांना मतदार केंद्रावर जाण्यासाठी वाहने तसंच चाकाच्या खुर्च्यांची सोय करण्यासाठी मोबाईल अॅपही सुरु करण्यात आलं आहे

याशिवाय यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगानं पहिल्यांदा ऑनलाईन टपालाब्रारे मतदान प्रणाली विकसित केली आहे याचा फायदा सैनिक आणि निमलष्करी दलातल्या जवानांना होणार आहे ओदिशामधल्या कोरापूट जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन महिलांसह पाच माओवादी मारले गेले ही चकमक पाडुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात झाली विशेष कृती गट आणि जिल्हा स्वयंसेवक दलानं या जंगलात शोधमोहीम राबवली होती त्यावेळी या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे माओवादी मारले गेल्याचं पोलिसांनी सांगितलं

भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापारवृद्धीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उभय राष्ट्रांच्या वरीष्ठ अधिका यांची बैठक आज नवी दिल्ली ध्वें होणार आहे चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासन खात्याचे उपमंत्री ली गुओ या बैठकीत चीनचं प्रतिनिधीत्व करणार असून केंद्र सरकारच्या वाणिज्य कृषी पशुसंवर्धन आणि कृषी तसंच अन्नप्रक्रिया उत्पादन निर्यात विभागाचे अधिकारी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत दोन्ही देशांमधे असलेली व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी भारत उत्सूक असल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे

व्रिटनच्या एका न्यायालयानं हिरे व्यापारी नीरव मोदीला तिस यांदा जामीन नाकारला आहे पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्याचा तसंच दोन अब्ज डॉलरची अफरातफर करुन पळून गेल्याचा आरोप नीरव मोदीवर असून तो शरण येण्याची शक्यता नसल्यामुळे जामीन नाकारल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे वेस्ट मिन्स्टर न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एमा आरबटनोट यांच्या समोर काल नीख मोदीची सुनावणी झाली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री विशाखापट्टणम िंद झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायजर्स हैदराबादवर दोन गडी राखून विजय मिळवला

दिल्लीनं हे आव्हान ऋषभ पंतच्या तडाखेबंद खेळीमुळे सहज पार केलं

आता दिल्लीचा सामना उद्या चेन्नई सुपर किंग्जशी होईल त्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात मुंबई डियनशी लढत देईल अंतिम सामना येत्या रविवारी हैदराबाद डिं होणार आहे

फ्रान्सेस्का मारीनो असं या पत्रकार महिलेचं नाव असून त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधे ही माहिती दिली आहे भारतानं केलेल्या या हवाई हल्ल्यामधे आपलं काहीही नुकसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं त्या म्हणाल्या

त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत दिवसाची सुरुवात संगीतश्रवण प्रभातफेरी आणि रविंद्रनाथांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली जोरांस्को ठाकुरवाडी या रविंद्रनाथ टागोर यांच्या जन्मगावी मोठ्या संख्येनं लोक पोचत आहेत पश्चिम बंगाल सरकारनं आज दुपारी संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे नोबेल पुरस्कार प्राप्त आशिया खंडातले पहिले साहित्यीक आणि भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हे देशाच्या सांस्कृतिक वारश्याचे शिल्पकार आहेत असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे शूर लढवय्ये आणि पराक्रमी राजा महाराणा प्रताप यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे महाराणा प्रताप यांची जीवनगाथा म्हणजे साहस शौर्य आत्मसन्मान आणि पराक्रमाचं प्रतीक असून त्यांच्या स्मृती देशवासियांना सदैव राष्ट्रभक्तीची प्रेरणा देत राहतील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे शिक्षण आणि समाजसुधारणा या विषयात प्रचंड अभिरुची असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी समाजातल्या वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेलं कार्य संस्मरणीय असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे